कच्चा लिंबू हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे सुशय शिंदे यांचा मयत सर्वोत्तम लघुपट ठरला नागराज मंजुळे यांना पावसाचा निबंध या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे सर्वोत्तम संकलनाचा पुरस्कार मृत्यूभोग या मराठी चित्रपटाला जाहीर झाला आहे सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार व्हिलेज रॉकस्टार्स या आसामी चित्रपटाला मिळाला आहे बाह्बली हा सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपट तर न्यूटन सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला मॉम चित्रपटासाठी श्रीदेवी यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार भयानकम या मल्याळी चित्रपटाचे दिग्दर्शक जयराज यांना जाहीर झाला आहे गोल्ड कोस्ट इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांकडून पदकांची लयलूट सूरुच आहे स्पर्धेच्या आजच्या नवव्या दिवशी त्यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं

नेमबाज श्रेयशी सिंग हिचा ट्रप्टफायनल मधील सामना आज खेळला जाणार आहे

श्रीकांत यांनी एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना अद्याप व्हायचा आहे

कोल्हापुरच्या तेजस्वीनी सावंतनं लागोपाठ दोन पदकं मिळवल्यामुळे कोल्हापुरच्या तिच्या निवासस्थानी क्रीडा रसिकांनी साखर पेढे वाटून आज आनंदोत्सव साजरा केला लहान मुलींबरोबर अतिप्रसंग करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देता यावी म्हणून पोक्सो कायद्यात सुधारणा करण्यावर भर देऊ असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हंटल आहे कठ्हा इथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानं आपण खूपच व्यथित झाल्याचं त्या म्हणाल्या

जिल्ह्यात याच काळात वीज कोसळून तीन व्यक्तीसह अनेक जनावर दगावली आहेत

राम शिंदे यांनी दिल्या कारंजा लाड इथं शासकीय विश्रामगृहात आयोजित जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बस्क्रीत ते काल बोलत होते या योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये सध्या सुरू असलेल्या कामाना गती द्यावी तसच प्रस्तावित केलेली उर्वरित काम तातडीने सुरू करून यंदा मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत पालघर शासकीय रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स अधिकारी आणि कर्मचारी यांनी एच आर परफ़ॉर्मेन्स इंडिगेटर्स हा अन्याय कारक निर्णय रद्द करावा रिक्त पदांवर समायोजन करावं समयोजनाचा निर्णय होई पर्यंत समान काम समान वेतन द्यावं या आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यामुळे रुग्णसेवा कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे